चिमण्याच्या संख्येत सातत्यानं होणारी घट लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक चिमणी दिन साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दतात्रेय होसबळे यांची निवड

तसच शाळा महाविद्यालय व्यायाम शाळा सिनेमा गृह जलतरण तलाव बंद राहतील निर्बंधाबाबत आधिक माहिती जाणून घेऊया पालकमंत्री नितिन राऊत यांच्या कडून बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा सर्व पक्षीय बैठक या ठिकाणी मी घेतलेली होती आणि सर्व लोक प्रतिनिधी यांचे विचार या ठिकाणी जाणून घेतले प्रशाशनाचे विचार या ठिकाणी जाणले आणि जे तज्ज्ञ मंडळी आहे त्यांचे विचारस्दृधा मी जाणून घेतले

ड्रोन चित्रीकरण नागप्रातील लॉकडाउनच्या प्रभावी अंमलबजावणी करीता नागप्र पोलिसांनी ड्रोन ची मदत घेतली असून ड्रोन द्वारे रस्ते वस्ती वाहतूकविविध बाजारपेठ तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे

ड्रोन द्वारे चित्रीकरण करण्यात येत असून विनाकारण गर्दी करुन रस्त्यावर गप्पा रंगवीणाऱ्यांचे लोकेशन नजिकच्या पोलिसांना वायरलेस च्या माध्यमातून देण्यात येत आहे याशिवाय पोलिसांसोबत हज्जत घालणाऱ्यांवरही ड्रोन च्या माध्यमातून नजर ठेवणे सोईचे होत आहे कोरोना लसीकरण मनपा जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी तसेच लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आता मोबाईल संदेशाच्या माध्यमाने पात्र नागरिकांना लसीकरण कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी विशेष आवाहन केले जात आहे

यासोबत क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुध्दा डिजिटल नोंदणी करण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे लसीकरण केंद्रावर डिजिटल नोंदणी करणा या नागरिकांना प्राथमिकता दिली जात आहे

पर्यावरण असंत्लनाचा पहिला धोका सांगणारी चिमणी आहे चिमण्याच्या संख्येत सातत्यानं होणारी घट लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनाची गरज आणि समतोलासाठी प्रयत्नांचा संकल्प घेण्याचा स्द्धा दिवस असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हणाले आहे वर्धा जिल्ह्यात आज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाच्या वतीने यात्री निवास सभागृहात जागतिक चिमणी दिनी पाणी पात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता पालकमंत्री सु्नील केदार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्यांना पाणी पात्रांचे वितरण करण्यात आले सेवा करताना व्यक्तिगत लाभ बाजूला ठेवला पाहिजेउपक्रम लहान असले तरी यातूनच गांधीजींची विचारधारा पोहचणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला

संघाच्या बंगळ्रू येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची निवड झाली सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि निवर्तमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि एकमताने त्यांची निवड झाली दत्तात्रय होसबळे हे म्ळचे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यामधल्या सोराबा येथील आहेत इंग्रजी विषयात पदव्य्तर शिक्षण घेतलेले होसबळे हे बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत

होसबळे यांना इंग्रजी हिंदी मराठी संस्कृत तामिळ आणि कन्नड भाषा अवगत असून इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभ्त्व आहे

बँकेत दरोडा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात टेम्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दरोड्याची घटना समोर आली आहे आज सकाळी या बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले या दरोड्यात सुमारे सात लाखांची रोकड आणि सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे हाफकिन इन्स्टीट्युट दरम्यान हाफकिन इन्स्टीट्युट मधे कोरोना लस तयार करण्याची पूर्ण क्षमता असून राज्य सरकार हाफकिनला पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज दिली त्यांनी आज हाफकिन इन्स्टीट्युटला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली भविष्यात देखील कोरोना सदृष महामारी आली तर हाफकिन सारखी संस्था लस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपय़ोगी पडेल त्यामुळे या संस्थेला पाठबळ देणं गरजेचं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं अपघात आज सकाळी ब्लडाणा सैलानी ही बस सैलानीकडे निघाली असता या बसचा स्टेरींगचा रॉड अचानक तूटल्याने सागवन पूलाजवळ अपघात घडला जिवीत हानी झाली नसून बसचे चालक वाहक आणि प्रवासी स्खरूप आहेत

वर्धा जिल्ह्यातल्या सिंदीआर्वी आणि कारंजा ताल्क्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाम्ळे चणा गह पपई संत्रा उत्पादकांचे मोठे न्कसान झाले आहे

वाशीम जिल्ह्यातील मंगरूळ कारंजा मालेगाव रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्यात काल रात्री वादळी वारा विजेचा कडकडाट आणि गारा झाल्या